सेंद्रीय आणि प्रक्रिया क्विख्वा उत्पादनांच्या निर्यातीवरची बंधनं हटवणं तसंच राज्यांमध्य निर्यातीसाठीच क्लस्टर विकसित करणं हत्रा धोरणाचं वैशिष्ट्यं आहअशी माहिती वाणिज्य मंत्री सुर्र्धीप्रभू यांनी वार्ताहर परिषदर्तदिली

राज्यात या पदावर सुमार स्क्रि लाख कर्मचारी कार्यरत आहृत्त राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या कमी गर्दी असलख्वा रुग्णालयांमध्य स्रामान्य जनतळीही माफक दरात उपचार घती यष्पिर आहसी केंद्रीय कामगार आणि रोजगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतखाली महामंडळाच्या काल झालखा बैठकीत हा निर्णय झाला